यानुसार शेतमालाच्या वाहतुकीच्या दृष्टीनं महामार्गावरील ट्रक दुरुस्तीची दुकानं तसंच शेतकी अवजारांची आणि यंत्रांची द्कानं त्यांचे स्टे भाग आणि द्रुस्तीची कामं उघडी ठेवता येऊ शकतील

सामाजिक ठिकाणी व्यक्ती व्यक्तींतील स्योग्य अंतर राखण्यासंबंधी तसंच स्वच्छतेसंबंधीची खबरदारी संबंधित संस्थेच्या प्राम्ख्यानं घ्यायची आहे असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं असून या निर्देशांचं काटेकोर पालन व्हावं याची खबरदारी जिल्हा प्राधिकाऱ्यांनी घ्यावी असे आदेशही देण्यात आले आहेत

नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू असा विश्वास उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना क्णीही घराबाहेर पडू नये रस्त्यावर येऊ नये गर्दी टाळावी असंही आवाहन उपम्ख्यमंत्र्यांनी केलं आहे